देशवासियांनी आपल्या मुलींच्या कर्तृत्वाचा सन्मान करून नारीशक्ती म्हणजेच महिलांचं सामर्थ्य आणि कामगिरी यांचा गौरव करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केलं भारत की लक्ष्मी या उपक्रमाबाबत जनतेशी संवाद साधल्यावर देशभरातून या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक कर्तृत्ववान महिलांची माहिती जनतेकडून आपल्यापर्यंत पोहोचत आहे या कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथांमधून प्रेरणा घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं

सणांमुळे लोकांच्या जीवनात एक नवा उत्साह निर्माण होतो असं त्यांनी सांगितलं सणांच्या निमित्तानं खरेदी करताना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याची सूचना प्रधानमंत्र्यांनी केली महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं तीच खरी आदरांजली ठरेल असं ते म्हणाले स्वच्छतेची चळवळ सर्वत्र पसरली असून सियाचेन या जगातल्या सर्वात उंचावर असलेल्या युद्धभूमीवर भारतीय जवान सीमांचं रक्षण करतानाच स्वच्छ सियाचेन मोहीमही राबवत आहेत याची प्रशंसा त्यांनी केली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी पटेल यांच्या कार्याची महती सांगितली लोकांना एकत्र आणण्याचं आणि विरोधी विचारसरणी असलेल्यांमध्येही सहमती निर्माण करण्याचं दुर्मीळ कसब पटेल यांच्यात होतं असं ते म्हणाले

या दिवशी होणारी एकता दौड एक भारत श्रेष्ठ भारत या उद्देशानं आयोजित केली जाते आणि ती हा देश एक आहे असा संदेश देते असं त्यांनी सांगितलं

पुढल्या महिन्यात शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची साडेपाचशेवी जयंती म्हणजे प्रकाशपर्व जगभरात साजरं होणार आहे त्यांचा प्रभाव केवळ देशातच नाही तर जगभरात दिसून येतो असं प्रधानमंत्री म्हणाले यावेळी त्यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जीवनात आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारा आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणारा असा दिवाळीचा सण असून यावेळी आपण त्याचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं भाजपा नेते मनोहरलाल खट्टर दुसऱ्यांदा हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून राजभवनात आज दुपारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील भाजपा आणि जननायक जनता पार्टी आणि सहा अपक्ष यांनी एकत्रितपणे सरकार स्थापनेचा केलेला दावा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी स्वीकारला असून काल खट्टर आणि जजपा प्रमुख दुध्यन्त चौताला यांना शपथविधीचं आमंत्रण दिलं खट्टर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली भाजपानं केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद आणि भाजपा महासचिव अरुण सिंग यांच्या उपस्थितीत खट्टर यांना विधिमंडळ नेता म्हणून निवडल्यानंतर खट्टर यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता भाजपाच्या नेत्तृत्वाखालील युती राज्याला स्थिर सरकार देईल आणि दिवाळी नंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल असं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे ते काल भाजपा कार्यकर्त्यांच्या दिवाळी संमेलनात बोलत होते नवनिर्वाचित आमदारांची येत्या बुधवारी बर्ष्क होणार आहे आणि त्या बर्ष्कीत विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली

या बर्ष्कीत सत्तेच्या समान वाटपाचं लेखी आक्षासन दिल्यानंतरच भाजपा बरोबर सरकार स्थापनेसंदर्भात बद्धक होईल असा निर्णय झाला दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी उद्दव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिलं

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच गोवा कर्नाटक आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा िगारा हवामान विभागानं जारी केला आहे वादळामुळे समुद्रात भरकटलेल्या नौकांसाठी भारतीय तटरक्षक दलानं शोध आणि मदतकार्य वेगानं सुरू केलं आहे

आदिलाबाद कुमारम भीम निर्मल मंचेरियल निजामाबाद जगतियाल पेद्दापल्ली राजण्णा श्रीशिला करीमनगर जयशंकर भूपालपल्ली सिद्दीपेठ वरंगळ ग्रामीण आणि शहर मेहबूबाबाद भद्राद्री कोठेगुंडम आणि खमाम या जिल्ह्यांमधे तुरळक ठिकाणी पावसाचा फटका बसू शकतो रायलसीमा आणि आंध्र किनारपट्टीवर तसंच पुदुच्चेरी यनममधे वादळीवारे आणि पावसाची शक्यता आहे प्रकाशाचा आणि तेजाचा सण दिवाळी आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे दिवाळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय आज संपत्तीची देवता लक्ष्मीचं पूजन केलं जातं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळी म्हणजे निराशेवर आशेचा विजय असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रत्येकाने वंचितांच्या दुःखितांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करावा असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दिवाळीमुळे सामान्य जनतेला निराशेवर मात करण्याचं बळ मिळतं असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्रात आज नरकचतुर्दशी निमित्त पहाटे चंद्रोदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे सकाळी सर्वांनी उत्साहानं ती साजरी केली आणि एकमेकांना फराळासह शुभेच्छा दिल्या देशात पोलादाची मागणी वाढली असून पुढंही वाढेल असं पोलाद तेल आणि नस्त्रिंक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे टोकियो िंग पोलाद निर्मिती क्षमता जागतिक मंचाच्या बस्क्रीला काल ते संबोधित करत होते

उलामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा नेता अबू बक्र अल् बगदादी सीरियामधे अमेरिकन सच्चिच्या हल्ल्यात मारला गेल्याचं समजतं अमेरिकन वृत्तसंस्थांनी ही माहिती दिली आहे मात्र अमेरिकन सस्त्राची मोहीम बगदादी विरुद्ध होती या गोष्टीला अजून अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिलेला नाही सीरियाच्या डिलीब प्रांतात काल ही मोहीम राबवण्यात आली होती त्या झालेल्या स्फोटामधे बगदादी मारला गेल्याचं समजतं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज काही मोठी घोषणा करणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

अंतिम फेरीत भारतीय जोडीची लढत अव्वल मानांकित मार्कुस गिडन आणि केव्हीन सुकामुलीजो या डोनेशियन जोडीबरोबर होणार आहे